पर्यावरण रक्षणाच उद्दिष्ट भारत निश्चित पूर्ण करेल असा पंतप्रधानाचा विश्वास

आज जो इक्नोमी के इंडिकेटर्स हैं वो उत्साह बढ़ाने वाले हैं हौसला बढ़ाने वाले हैं संकट के समय देश में जो सीखा है उसने भविष्य के संकल्पों को और दृढ़ किया है और निश्वित तौर पर इसका बहत बड़ा श्रेय भारत के एंटरप्रेस को जाता है भारत की युवा पीढ़ी को जाता है भारत के किसानों को जाता है आज ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून देशातील स्टार्टअप्स दुसर्यात आणि तिसर्याि श्रेणीच्या शहरात आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले शेतक यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असून आज शेतकरी मंडईत तसेच त्यांच्या बाहेरही आपले उत्पादन देऊ शकतात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृषी उत्पादनांची विक्री केली जावू शकते असं मोदी म्हणाले फिक्कीचं वार्षिक प्रदर्शन द्रदृश्य पद्धतीने वर्षभर सुरु राहणार आहे यामध्ये जगभरातील उद्योजक आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन मांडून व्यवसायिक उलाढालीसाठी प्रयत्न करतील गोयल शेती कायदे शेती विषयक नवीन कायदे देशातील सर्व शेतक यांच्या हितासाठी असून सर्व व्यापारी नेते आणि विचारवंतांनी या कायद्याचे फायदे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले आहे

भूतकाळातील यंत्रणेत बदल न करता हे कायदे शेतकर्यांवना व्यापार आणि व्यवसाय करण्याच्या नवीन संधी मिळवून देतील आणि यामुळे ग्रामीण भारतात अधिक गुंतवणूक होवून शेतकर्यां चे उत्पन्न वाढेल असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं

भांडवली खर्चामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादक क्षमता वाढून अर्थव्यवस्था वाढीस मदत होते हे लक्षात घेवून केंद्र सरकारची प्रतिकूल आर्थिक स्थिती असूनही राज्य सरकारांना विशेष सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला

खेळणी हस्तकला वस्तू आणि जीआय खेळण्यांना गुणवत्ता नियंत्रण आदेशातून वगळण्यात आलं आहे

ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत खेळण्यांची विक्री आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक निर्मिती केंद्र बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं या आवाहनाला अनुसरून उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं एक सर्वसमावेशक कृति योजना तयार केली आहे त्याअंतर्गत खेळण्यांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता पालनासाठी एक गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आला आहे

त्यानुसार हस्तकला वस्तू विकास आयुक्तांकडे नोंदणीकृत कारागिरांद्वारे बनविलेल्या आणि विक्री होणाऱ्या वस्तुंना भारतीय मानक ब्युरोकडून परवान्याखाली मानक चिन्ह वापरण्यातून सूट देण्यात आली आहे या दुरूस्ती आदेशातून जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणून नोंदणीकृत उत्पादनांना देखील भारतीय खेळणी मानकं आणि मानक चिन्ह परवान्याचा अनिवार्य वापर करण्यातून देखील वगळण्यात आलं आहे या दुरूस्तीमुळे देशी खेळणी बनविणाऱ्या कारागिरांना त्यांच्या खेळण्यांची विक्री करणे सोयीचे जाईल आणि या खेळण्यांना अधिकाधिक बाजारपेठ मिळून त्यांचा प्रचार प्रसार होईल अशी अपेक्षा आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सौभाग्यासह मनोज क्षीरसागर पुणे

पॅरीस पर्यावरण कराराला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत मोदी थोड्यावेळापूर्वी बोलत होते जगभरात भारत नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असून सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

आजची विशेष परिषद ब्रिटननं आयोजित केली असून कोरोना परिस्थितीमुळ ती दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

तसंच गेल्या काही काळातल्या नाही तर ऐतिहासिक काळातल्या घटनांचा पर्यावरणावर परिणाम होतो असंही ते म्हणाले

पर्यावरण बदलाला भारत अजिबातच जबाबदार नसला तरी जागतिक घडामोडींमधला एक जबाबदार देश म्हणून या बदलांचा सामना करण्यात सहभागी होण्याचा निर्णय भारतानं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्रांनीही उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असल्याचं मान्य केलं आहे अशी माहिती जावडेकर यांनी पत्रकारांना दिली

यानिमित्त दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली दुरुदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

हा उपग्रह अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये विस्तारित सी बँड सेवा देईल

तोमर केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कृषी संवर्धनासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं आहे केंद्र सरकारने आणलेल्या सुधारणांचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उपयोग करून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती प्रसारित करण्यासाठी आधुनिक साधने वापरली जात असून शेतकऱ्यांची डाटा बँक तयार केली जात असल्याची माहिती तोमर यांनी दिली आहे याद्वारे जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती देणे पुराचा अंदाज आणि शेती क्षेत्राच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत शेतीला फायदेशीर बनवण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न सुनिश्वित करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं

तर आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील कृषीभिमुख पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा उपयोग केला जात असल्याची माहितीही तोमर यांनी दिली आहे तोमर शेतकरी हरियाणाच्या शेतकरी नेत्यांनी आज नवी दिल्लीत कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतली या शेतकरी नेत्यांनी तीन शेती कायद्याचे समर्थन करणारे निवेदन तोमर यांच्याकडे सादर केले

याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू केंद्रीय आणि राज्य अन्वेषण विभागाला चौकशीचे निर्देश दिले आहेत

त्यावेळी मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले होते हे सर्व सोने सीबीआयच्या ताब्यात ठेवण्यात आलं होतं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुराना कॉर्पोरेशन यांच्यातील वादावर तोडगा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या लिक्विडेटरला हे सोने सोपवताना त्याची विभागणी करण्यात आली होती याच कारणामुळे सोन्याच्या वजनात आता फरक पडला आहे असे स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे सीबाआयचे हे सर्व युक्तीवाद मद्रास न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश यांनी फेटाळले आहेत या प्रकरणात एसपी रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सीबी सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत

युरोप आणि अमेरिकेत संसर्गात सर्वाधिक वाढ होत असून आगामी सुटीच्या कालावधीत लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं घेब्रेयेसूस यांनी सांगितलं नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर बेसावध न राहता जबाबदारीनं सुटीचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे उत्तर प्रदेश सॅमसंग चीनमधला आपला प्रकल्प भारतात आणणाऱ्या सॅमसंग डिस्प्ले नोएडा प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीला विशेष सुविधा देण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारनं घेतला आहे

लडाख हिमवष्टी जम्मू काश्मीर कारगिल आणि लेहच्या उंच भागात आज जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टि झाली तर सोनमर्ग झोजिला द्रास झांस्कर आणि लेह जिल्ह्याच्या उंच भागांवर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमर्कार